प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा राजपथ इथं होणार असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यावेळी तिन्ही दलांची मानवंदना स्विकारतील कोणताही अनुषित प्रकार घडू नये याकरता चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे ब्राझीलचे अध्यक्ष जाईर बोल्सोनारो आज राजधानी दिल्लीत होत असलेल्या प्रजासत्ताक सोहळ्याचे मुख्य अतिथी आहेत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सोळा राज्यं केंद्रशासित प्रदेश आणि सहा केंद्रीय मंत्रालय सहभागी होणार आहेत जम्मू आणि काश्मिर पहिल्यांदाच केंद्रशासित प्रदेश म्हणून या संचलनात सहभागी होणार आहेत यावेळी प्रधानमंत्री राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देणार आहेत

स्टार्ट अप इंडिया जल जीवन मिशन आणि आर्थिक समावेशकता या संकल्पनांचा समावेश काही मंत्रालयांनी तसंच विभागांनी केला आहे हवाई दलात यावर्षी नव्यानं समावेश केलेल्या चिनूक अपाचे हेलिकॉप्टरच्या तसंच सुखोई लढाऊ विमानांच्या हवाई कसरती यावेळच्या संचलनाचं मुख्य आकर्षण ठरणार आहे

समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज अरुण जेटली आणि पेजावर मठाचे स्वामी विवेशतिर्थ या चोघांना मरणोत्तर पद्यविभूषण जाहीर झाला आहे मॉरिशसचे माजी प्रधानमंत्री अनिरुद्ध जगन्नाथ मुष्टीयोद्वा मेरी कोम आणि शास्त्रीय गायक छन्नूलाल मिश्रा यांनाही पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे शास्त्रीय गायक अजय चक्रवर्ती बड्डमिंटनपटू पी व्ही सिंधू माजी राज्यपाल एस सी जमीर उद्योगपती आनंद महिंद्र यांना तसंच मनोहर परिंकर यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे

महाराष्ट्रात मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं प्रजासत्ताक दिनानिमीत्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा होणार आहे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल महाराष्ट्राच्या नाविक दल वारशाचा इतिहास सांगणारा चित्ररथ यंदा प्रजासत्ताक दिनी मुंबईतल्या शिवाजी पार्क इथल्या संचलनात सहभागी होणार आहे

लोककल्याण सुनिश्वित करण्यासाठी सरकार आणि विरोधकांनी समन्वयानं प्रगती साधणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं ते आज एकाहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करताना बोलत होते

आधुनिक गणराज्यात कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका यांच्या सहयोगानं देश मार्गक्रमण करत आहे आपल्या संविधानानं अधिकारांबरोबरच आपल्याला कर्तव्यही बहाल केली आहेत ते आपण लक्षात ठेवायला हवं असं ते म्हणाले जनतेच्या सहभागामुळे स्वच्छ भारत अभियान चांगली कामगिरी करत आहे प्रधानमंत्री उज्वला योजनेचं यश अभिमानास्पद आहे जीएसटी लागू झाल्यामुळे एक देश एक कर एक बाजार ही संकल्पना साकार झाली प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तसंच आयुष्मान भारत सारख्या योजनांमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात प्रकाश आणला आहे जलसंरक्षण आणि जलसंवर्धन करायला हवं असंही ते म्हणाले आपण आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असायला हवं तरच आपली उद्दिष्टपूर्ती होईल हे बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारही त्यांनी सांगितले देशाचं सार्वभौमत्व कायम राखण्यासाठी संरक्षण दलाच्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली

न्यायस्वातंत्र्यसमानता आणि बंधुता ही लोकशाहीचा गाभा असलेली मूल्ये जपण्यासाठी नवीन पिढी कटिबद्ध राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देश विदेशातल्या लोकांशी संवाद साधतील

आज प्रजासत्ताक दिन असल्यामुळे मन की बात हा आपल्यासाठी विशेष कार्यक्रम असेल

कोरोना प्रतिबधंक उपायांचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारची सात पथक आज राज्यांना आणि विशिष्ट विमानतळांना भेट देणार आहेत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी नवी दिल्ली कें घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला सात पथक नवी दिल्ली मुंबई कोलकाता चेन्नई बेंगळुरू हैदराबाद आणि कोची विमानतळांना भेट देणार आहेत या पथकात सार्वजनिक आरोग्य तज्ञ आरोग्यचिकित्सक आणि सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ तज्ञांचा समावेश असेल विमानतळ संलग्न रुग्णायलयात उभारलेल्या विशेष वॉर्डचा तसंच मास्क आणि त्रिर सुरक्षा उपकरणांच्या उपलब्धतेचाही आढावा या पथकाकडून घेतला जाईल

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय इलेक्ट्रिक महामार्गांच्या निर्मितीसाठी प्रयत्न करत असल्याचं या विभागाचे मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे ते काल बंगलुरु इथं एका कार्यक्रमात बोलत होते यासाठीचं तंत्रज्ञान असलेल्या जर्मनी अमेरिका आणि स्वीडनमधल्या कंपन्यांशी बोलणी सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला दुसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज ऑकलंड इथं इडन पार्क मैदानावर होणार आहे भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी साडेबारा वाजता सामन्याला सुरुवात हील

इस्राईलचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतान्याहू यांनी प्रजासत्ताक दिनानिमीत्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच भारतीय जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत नेतान्याहू यांनी काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये परस्पर सामईक हिताच्या अनुषंगानं जागतिक तसंच क्षेत्रीय घडामोडींविषयीदेखील चर्चा झाली नवी दिल्लीतल्या लाल किल्ल्याच्या मैदानात आज भारत पर्व हा भारताच्या अस्मितेचं दर्शन घडवणारा कार्यक्रम सुरु होणार आहे